संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी हा दिवस देशातले शास्त्रज्ञ तंत्रज्ञ आणि भारताला परमाण् सक्षम राष्ट बनवणार्या लोकांना समर्पित केला आहे

ए पी जे अब्दल कलाम यांच्या नेतृत्वात पाच अणुबॉम्ब चाचण्या केल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचं जनकपूर इथं पारंपारिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं जनकपूर इथल्या रामजानकी मंदिराला पंतप्रधानांनी भेट दिली त्यानंतर त्यांनी जनकपूर आयोध्या या बससेवेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली भारत आणि नेपाळ दोन्ही देशात पर्यटन वेगानं वाढत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले

निवडणुका संपेपर्यंत आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी राजकीय पक्षं आणि प्रसारमाध्यमांकरता निवडणूक आयोगानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत प्रसारमाध्यमांमध्ये जनतम कार्यक्रम घेण्यावरही निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे या निवडणूकीसाठीचा प्रचार काल संध्याकाळी संपला

अण् संयंत्रांसाठी य्रेनियमची आयात उत्खननाशी संबंधित कामं पर्यावरण टपाल खात्यात सुधारणा आणि देशातला दुष्काळ अशा विषयांबाबतही समिती अभ्यास करणार आहे सामाजिक संपर्क माध्यमांशी निगडित प्रकरणांसाठी राज्य महिला आयोगानं स्थापन केलेली सायबर समिती येत्या तीन महिन्यात आपला अहवाल दाखल करेल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे त्या मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या सामाजिक संपर्क माध्यमातून महिलांविरोधात होणारे अवमानकारक प्रकार रोखण्यासाठी ही सायबर समिती स्थापन केली आहे आठ सदस्यांच्या या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी महिला आयोग सरकारकडे शिफारस करेल असं रहाटकर यांनी सांगितलं

संघटेनेचे अध्यक्ष रामाभाऊ वारणा यांनी ही माहिती दिली भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी काल उमेदवारी अर्ज भरला

या एकदिवसीय संमेलनात प्रबोधन सत्र कविता क्रांतीच्या असे अनेक कार्यक्रम होणार आहेत संमेलन स्थळ परिसरास भारतीय संविधान परिसर विचारमंचाला प्राध्यापक जैमिनी कडू विचारमंच तर सभागृहाला अस्मितादर्शकार डॉ गंगाधर पानतावणे सभागृह असं नाव देण्यात आलं आहे

या प्रकल्पाअंतर्गत दुधाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी या गावातल्या साडेतीन हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे

उपान्त्यपूर्व फेरीत प्रणीतचा सामना इंडोनेशियाच्या ली चेक यियू सोबत तर समीरचा सामना चीनच्या लू गुआंगझू बरोबर होणार आहे पुरुष दुहेरीतही मन् अत्री आणि बी सुमीत रेड्डी यांच्या जोडीनं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे